जगभरातल्या गरीब देशांमध्ये कोरोनाची लस पोहोचंण्यासाठी यूनीसेफचा पुढाकार

लसीमुळे आशा पालवतानाच कोरोनाच्या नव्या अवतारामुळे पुन्हा भीतीचं वातावरण

ब्रिटनमधल्या नव्या कोरोनाला वेशी बाहेरच ठेवण्यासाठी महाराष्ट्रासह देश सज्ज

राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रात आजपासून रात्रीची संचारबंदी जाहीर

लसीकरण भारतात लवकरच कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम जानेवारी महिन्यातच सुरु होण्याची शक्यता आहे त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीनं करतं आहे यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि तालुका स्तरावर तयारी सुरु असून कृतीदल नेमण्यात आले आहेत

हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंध लस मिळावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र एखाद्यानं ठरवलं की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला सक्ती करु शकत नाही असंही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकद्रष्ट्या शक्य होतं त्याप्रमाणेच शेवटी कोरोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला यनीसेफ अनेक देशांमध्ये कोरोनावरील विविध प्रतिबंधात्मक लसींवर संशोधन केलं जात आहे काही लसींना आता काही देशांमध्ये परवानगीही मिळाली आहे इतर लसीही चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत मात्र या लसींचं उत्पादन आणि त्या जगातील सर्वच देशांना पुरवणं हेही तितकंच अवघड काम आहे

करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचा आणि जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानांचाही वापर केला जाईल असं यूनिसेफच्या कार्यकारी संचालक हैनरिएटा फोर यांनी सांगितलं संघटनेवर ही एक मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

दरम्यान लस उपलब्ध झाल्यानंतरही कोरोना प्रतिबंधक काळजी घ्यावीच लागेल अन्यथा परिस्थिती सुधारण्याआधीच आणखी बिघडेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदनॉन घेब्रेयेसुस यांनी दिला आहे त्यामुळे मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा आणि हात वारंवार ध्ववा असं आवाहन त्यानी जगभरातील सर्व देशांतल्या नागरिकांना केलं आहे नवा विषाण् जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी लसीच्या रुपात आशेचा किरण दिसत असतानाच या विषाणून जगाला पुन्हा वाकुल्या दाखवायला सुरूवात केली आहे कोरोना विषाणूनं आपलं स्वरूप बदललं असून त्याच्या या नव्या अवताराच्या प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या इंग्लंडमध्ये वेगळ्या स्वरूपाच्या या कोरोनामुळे लोक वेगानं संक्रमित होत असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी तिथे पुन्हा एकदा कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे कोरोनाच्या हा नवीन प्रकार सर्वात आधी सप्टेंबरमध्ये आढळून आला त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये एक चतुर्थांश रुग्ण विषाणूच्या या नव्या प्रकारानं संक्रमित झालेले आढळून आले डिसेंबरच्या मध्यावधीपर्यंत तिथे दोन तृतीयांशी रुग्णसंख्येत करोनाचा नवीन प्रकार आढळून आला

उत्तर आयर्लंड वगळता संपूर्ण ब्रिटनमध्ये हा व्हायरस पसरला आहे आता डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा व्हायरस पोहोचला आहे दक्षिण आफ्रिकेतही विषाणूच्या या नव्या प्रकाराशी मिळता जुळता विषाणू आढळून आला आहे पण त्याचा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या व्हायरसशी संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे निर्माणाधिन लसी नव्या विषाणूवरही परिणामकारक ठरतील असा विश्वास अनेक वैज्ञानिक व्यक्त करत असले तरी लसीपासून स्वतःचा बचाव करण्याच्या क्षमतेच्या दिशेनं विषाणूचीही वाटचाल सुरू आसल्याची भीतीही काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

याशिवाय इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना गृहविलगीकरणात ठेवायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे युरोपातून आलेल्या प्रवाशांमधे कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था केली जाणार आहे

ब्रिटन मध्ये आढळेल्या कोरोनाच्या नव्या विषाणुची घातकता कळायला अजुन काही दिवस जातील मात्र त्याआधीच सतर्क होणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत कोविड राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा द्पटीह्न अधिक होती

थंडी आणि विषाण् राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला असून कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक ठरणारं असल्यानं या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करणारा अहवाल कृती पथकानं जिल्हा आणि राज्य प्रशासनाला सादर केला आहे कृती पथकाचे सदस्य असलेल्या डॉ शशांक जोशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं